आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश चित्रपट आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या चित्रीकरणास सुरुवात करण्याबाबतची मानक नियमावली आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून जारी मुंबईसह राज्यातल्या दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन सुरू कुख्यात गुंड दाऊद ब्राहिमचा पाकिस्ताननं केला देशातल्या दहशतवादी संघटना आणि म्होरक्यांच्या यादीत समावेश माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचं निधन

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे

या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना याबद्दलचे लेखी आदेश पाठवण्यात आले आहेत खासगी रुग्णालयांबद्दल वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन राज्यशासनानं हा निर्णय घेतला आहे चित्रपट आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या चित्रीकरणास सुरुवात करण्याबाबतची मानक नियमावली आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जारी केली त्यानुसार कॅमे या समोरील व्यक्ती वगळता त्रेर सर्वांनी मास्कचा वापर करणं बंधनकारक राहील

ठिकाणी अंतराचे पालन आवश्यक असून चित्रिकरणादरम्यान कमीतकमी कलाकार आणि तंत्रज्ञ असावेत याशिवाय सेटवर अन्य व्यक्ती तसंच प्रेक्षकांना परवानगी नाही या निर्णयाबाबत सुप्रिसिद्ध निर्माता दिग्दर्शक मेहुद कुमार यांनीही समाधान व्यक्त केलं आहे देशभरात दिड दिवसांच्या गणपती मूर्तीचं आज विसर्जन होत आहे मुंबईसह राज्यभर आज मोठ्या संख्येन घरगुती गणपतीचं विसर्जन होत आहे कोविडच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं यासाठीची नियमावली जारी केली आहे घरगुती गणपती बसवणा यांनी घरच्या घरीच विसर्जन करावं थेट समुद्रात किंवा तलावात विसर्जन करता येणार नाही महापालिकेनं गणपती मूर्ती संकलन केंद्रांचीही व्यवस्था केली आहे मात्र विसर्जनापूर्वीचे विधी घरीच करण्यासही सांगण्यात आलं आहे

याबाबत पाकिस्तान सरकारनं जारी केलेल्या पत्रकात दाऊद ब्राहिम कराची शहरात राहत असल्याचं नमूद केलं आहे

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार रामनाथ मोते यांचं आज निधन झालं

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे ते आधारस्तंभ होते मोते यांनी शिक्षक परिषदेचे उल्हासनगर जिल्हा कार्यवाह कोकण विभाग कार्यवाह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अशी अनेक पदं भूषवली होती अत्यंत अभ्यासू आणि परखड आमदार म्हणून त्यांचा लौकिक होता

राज्यात आज पावसानं बहुतांश भागात उघडीप दिली आहे नांदेड जिल्ह्यात आज सकाळ पासून सुर्यदर्शन झालं आहे

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या सरी पडत आहेत

गडचिरोलीत पाऊस थांबला असला तरी धरणाचे पाणी सोडल्यानं नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे

भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीचा पूर ओसरू लागला असून रात्रीपर्यंत भामरागड आलापल्ली मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे सध्या पाऊस थांबल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे सांगली थेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जयराम कुष्टे यांचं आज कोरोनामुळे निधन झालं

मुंबईच्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी शिक्षण संस्था अर्थात आयआयटी चा दीक्षांत समारंभ आज ऑनलाईन पद्वतीनं होत आहे भौतिक शास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवलेले प्रिंसटन विद्यापिठाचे प्राध्यापक डंकन हल्डन हे या सोहळ्याचे प्रमुख पाहूणे आहेत ब्लॅकस्टोन चे मुख्य कार्यकारी संचालक तसचं संस्थापक स्टीफन क्षार्जमैन हे ही या सोहळ्यात सहभागी होणार आहेत पहिल्यांदाच हा सोहळा ऑनलाईन पद्धतीनं होत असून युट्युब आणि ित्र सामाजिक वाहिन्यांवरून या सोहळ्याचं थेट प्रसारण करण्यात येत आहे आज दुपारी दीड वाजल्यापासून हा सोहळा सुरु झाला आहे दोन्ही अतिथींच्या भाषणाबरोबरच यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी पदकं प्रदान केली जात आहेत

देशातल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे आपल्या कर्मचा यांचं वेतन तसंच निवृत्त कर्मचा यांचे निवृत्तीवेतन यावर्षी थांबवणार असल्याचं समाजमाध्यमावर व्हायरल होत असलेलं वृत्त खोटं असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं यासंदर्भात जारी केलेल्या सत्यता पडताळणी वृत्तात केलं आहे हे वृत्त बिनबुडाचे असल्याचं सांगत रेल्वे मंत्रालयानं असा कुठलाही प्रस्ताव विचाराधिन नसल्याचं स्पष्ट केलं आहे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना नुआखाईच्या शुभेच्छा दिल्या नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की हा प्राचीन सण शेतकर्यांच्या परिश्रमांचं कौतुक करण्यासाठी आहे तर मोदी यांनी शेतकर्यांची प्रशंसा करताना त्यांच्या परिश्रमांमुळेच राष्ट्राला भोजन मिळतं असं म्हटलं आहे